बकरी ईद आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी आता सविस्तर बातम्या पंतप्रधान सुधारित बह्राष्ट्रीयता हे संयुक्त राष्ट्रांच्या सुधारणांचं केंद्र असावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे कोविड नंतरच्या जगात समकालीन जगाची वास्तवता या सुधारित बहुराष्ट्रीयतेत प्रतिबिंबित व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या उच्च स्तरीय सत्रात काल रात्री दूरदूश्य माध्यमातून काल त्याचं भाषण झाले

भारताने या साथीच्या काळात आपली आरोग्य सुविधा तळागाळापर्यंत मजबूत करून कोविड चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले राखले आहे कोविड विरोधातील लढ्याला भारताने लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रित प्रयत्न केले आहेत

सिंह यांनी लुकूंग इथल्या भारतीय चौकीत तैनात जवानांशी संवाद साधला लष्कर आणि हवाई दल तिथं कशाप्रकारे समन्वयानं काम करतं त्या बाबतचं प्रात्यक्षिक संरक्षण मंत्र्यांसमोर सादर करण्यात आलं सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे या दौऱ्यात संरक्षण मंत्र्यांसोबत आहेत

या बंडखोर आमदारांवर मंगळवारपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असा आदेशही राजस्थान उच्च न्यायालयाने राजस्थान विधानसभा अध्यक्षांना बजावला आहे

शेतकऱ्यानी या योजनेत नावनोंदणी करावी असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल एका व्हिडिओ संदेशाद्वारे केलं शेतकऱ्यांना केवळ विम्याचे हप्त्यांची रक्कम भरायची आहे त्या सर्वांची नावनोंदणी सरकारकडून मोफत केली जात आहे

य़रिया पेरणीचा हंगाम सूरु होण्यापूर्वी आवश्यकतेनुसार सर्व राज्यांना पूरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन केंद्र सरकारनं काल राज्यांना दिलं आहे

खते विभागाकड्रन त्याचा दररोज आढावा घेतला जाईल असं काल सांगण्यात आलं

सावकारी पाशात अजुनही शेतकरी अडकलेला असतानाच आता बनावट बियाण्यांच्या फासात अडकला आहे राज्यात महाबीजसह अनेक सोयाबीन बियाणे कंपन्यांचं सोयाबीन बनावट निघाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

ठाणे विभागात मात्र बोगस सोयाबीनची एकही तक्रार नाही

कोविड राष्ट्रीय देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज विक्रमी वाढ होत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होते आहे

स्वनिधी अॅप रस्त्यावरील विक्रेत्यांना अल्प रकमेची कर्जं त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या पीएम स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी मोबाईल अॅपचा नवी दिल्ली इथं प्रारंभ करण्यात आला हे अॅप वापरण्यास अत्यंत सुलभ असून त्या एपद्वारे योजनेचे लाभार्थी असलेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांनी केलेल्या अर्जांवर संबंधित यंत्रणा योग्य प्रक्रिया करून त्यांची कर्ज उपलब्ध करून देऊ शकतील या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्युब चॅनेलवर राखी प्रढील महिन्यात येत असलेल्या राखी पौर्णिमेसाठी यंदा पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या राख्यांची विक्री करण्याचा निर्णय अखिल भारतीय व्यापारी महासंघाने घेतला आहे

तयार राख्यांबरोबरच राखी बनवण्यासाठी लागणारा बराचसा कच्चा माल देखील चीनमधूनच आयात केला जात होता पण यंदा मात्र चिनी मालावर बहिष्कार घालून व्यापारी महासंघानं पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या राख्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी विविध राज्यातील महिला बचत गट स्वयंरोजगार गटाची मदत घेण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर स्वदेशी राख्यांचं उत्पादन करण्यात आलं आहे नागरिकांनी यंदा या स्वदेशी बनावटीच्या राख्याच खरेदी करण्याचं आवाहनही महासंघाने केलं आहे

ईद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी बकरी ईद नियमांचं पालन करत साधेपणानं साजरी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं काल जारी केल्या बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलं आहे जनावरांचे बाजारही बंद राहतील नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीनं अथवा द्रध्वनीवरुन जनावरं खरेदी करावी शक्यतो प्रतिकात्मक कूर्बानी द्यावी असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेल्या निर्बंधात बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता दिली जाणार नाही या मार्गदर्शक सूचनांनुसार बकरी ईदच्या निमित्तानं नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करायला आणि एकत्र जमायला बंदी घालण्यात आहे सार्वजनिक गणेशोत्सवासाठीही गृह विभागानं मार्गदर्शक तत्व घालून दिली आहेत

जिल्ह्याच्या आढवा बैठकीत ते काल बोलत होते

कोटगाव फळबाग काही गावं नवनवीन कल्पना राबवून विकासाच्या वाटेवर नवे आदर्श निर्माण करतात चंद्रपूर जिल्ह्यातील कोटगावनं असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आणि यशस्वीही करून दाखवला ऐकू या त्याबाबतचा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकड्रन

या श्रमदानातून क्णालाही हेवा वाटावा अशी हि फळबाग तालुक्यात प्रथमच या ग्रामपंचातने करून दाखविली आहेत या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्वत्र कौतूक होत आहेत ही ग्रामपंचायत नेहमी उल्लेखनीय कार्य राबवून चर्चेत असते यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने याआधी स्वच्छता अभियान आणि निर्मल ग्राम अभियान अशी महत्वपूर्ण अभियान मोहीम राबवून प्रस्कार प्राप्त केले आहेत

या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून ऐकत आहात

काल सकाळी आंबेडकर यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली सदाभाऊ खोत राज्यसरकार गावागावात प्रशासकच्या माध्यमातून आपले राजकीय ठेकेदार आणि दलाल नेमत आहेत असा गंभीर आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला सांगली जिल्ह्यात ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रशासक नेमताना पैशाची मागणी करत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यानी राष्ट्रवादीच्या मनमानी कारभारावर अंकूश ठेवावा असही खोत म्हणाले

मुंबईत द्सर्या एका इमारत दुर्घटनेत मालवणी भागात चाळ कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे निधन पवार राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त वस्ताद नारायणराव पवार यांचं काल रात्री वृद्धापकाळानं निधन झालं

त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये संत तूकाराम महाराज यांच्या आरतीची परंपरा सूरु केली धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान होतं जालना जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद ताल्क्यातल्या व्रुड बुद्र्क इथले सुपूत्र भारतीय सैन्यदलातील जवान सतीश सुरेश पेहरे यांच्या पार्थिव देहावर काल त्यांच्या गावी लष्करी इतमामात अत्यंसस्कार करण्यात आलं

मंगळवारी काश्मीरमधल्या लडाख इथं कर्तव्यावर असताना श्योक नदीवर झालेल्या एका अपघातात त्यांना वीरमरण आलं होतं

कुठेही अतिवृष्टिचा इशारा नाही आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार